देहू धून आज संध्याकाळी तर आळंदीहून उद्या पालखी निघेल

शेगावचे संत श्री गजानन महाराज मुक्ताईनगरहन संत मुक्ताबाई त्र्यंबकेश्वर ध्रून संत निवृत्ती महाराज तसंच अमळनेर ध्रून संत सखाराम महाराज यांच्या पालख्यांनी यापूर्वीच पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे संत नामदेव महाराजांची दिंडी काल हिंगोली शहरात पोचली शहरातल्या रामलीला मैदानावर शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीनं रिंगण सोहळा साजरा झाला

नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली या पार्क्भूमीवर मराठवाड्यातून अनेक लहानमोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी पैठण नगरीत दाखल होत आहेत

या मार्गावरच्या पथकर वसुलीबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांवर काल सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे आदेश दिले सरकारनं पथकर वसुलीसंदर्भात योग्यवेळी निर्णय न घेतल्यामुळे पथकर वसूली करणाऱ्या कंपनीनं आतापर्यंत अपेक्षित रकमेपेक्षा अधिक रक्कम पथकराच्या रूपानं वसूल केली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे मुंबई महानगरात नागरिकावर परिणाम करणाऱ्या नागरी सुविधांशी संबंधी कोणत्याही घटनेची जबाबदारी ब्रहन्मुंबई महानगरपालिकेची असून त्यांना ती अन्य यंत्रणेवर ढकलता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

गर्दीचं अधिक चांगल व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेला द्यावेत अशी विनंती या याचिकेत केली आहे त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन

पाटील आणि न्यायमूर्ती जी

कुलकर्णी यांच्या खंडपीठानं हे मत व्यक्त केलं

दरम्यान एलफिन्स्टन रोड आणि परळ स्थानकांना जोडणारा नवा पूल काल जनतेसाठी खुला करण्यात आला